मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला उद्या मोझरी इथ्रन प्रारंभ

बऱ्याच मुस्लिम देशांनी यापूर्वीच तिहेरी तलाक पद्धतीवर बंदी घातली असून आधीच्या सरकारनं मतपेटीच्या राजकारणासाठी ही कूप्रथा बंद केली नाही असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे हे विधेयक पारित झाल्यानं स्त्री पुरूश समानता हे या मूल्याचा विजय झाला असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या विषेयकाच्या तरतुदीनंतर ताल्काळ तिहेरी तलाक हा वेकायदेशीर आणि दखलपात्र गुन्हा ठरणार आहे विवाहित मुस्लिम महिलेला मौखिक लिखित अथवा अन्य माध्यमातून तीनदा तलाक म्हणून तलाक देणं हा दंडनीय गुन्हा ठरवण्यात येऊन अपराध्यास तीन वर्शाची कैद आणि दंडही ठोठावण्यात येणार आहे तसंच ही पीडित महिला स्वतःसाठी आणि आपल्या अपत्यांच्या उदरनिर्वाहासाठी भत्याची मागणी करू षकणार आहे

या सुधारित विथेयकाचा लाभ चिटफंड उद्योगाला तसंच ग्राहकांना देखिल होणार आहे

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज इम्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचं तांत्रिक संपर्क केंद्र रशियातील मॉस्को इथं उभारण्यास मान्यता दिली आहे हे केंद्र विविध अवकाश संस्था आणि रशियातील उद्योग तसंच षेजारी देशांसोबत परस्पर एकत्रित उद्दिश्ट साध्य करण्यासाठी कार्य करेल इम्रोच्या वतीनं हे केंद्र अवकाश संशोधन आणि कायदा या संदर्भात सध्याच्या उभयपक्षी कार्यक्रमांना सहकार्य करेल

मुंबईत एका छोटेखानी समारंभात या सर्वांचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आगामी निवडणूक आम्ही शिवसेना आणि मित्र पक्षांसोबतच युती करूनच लढवणार आहोत ते पुढं म्हणाले की विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात काही जागांची अदलावदली केली जाईल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित षहा या यात्रेला हिरवी झेंडी दाखवणार आहेत याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे अनेक वरिश्ठ नेते उपस्थित राहणार आहेत गेल्या पाच वर्शात महाराश्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे हा या महाजनादेश यात्रेचा उद्देश आहे महाराश्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहेत

या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिक इथं एक सप्टेंबरला होणार आहे राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार पुनः स्थापन करणे तसंच मुख्यमंत्री म्हणून देवेद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचं नेतृत्व सोपवण्याचं उद्दिश्ट या जनादेश यात्रेचं आहे दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं गृहराज्यमंत्री डॉ रणजीत पार्टील कृशीमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी मोझरीतील कार्यक्रम स्थळाची पाहणी केल्याचं अमरावतीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे चंद्रपूर जिल्हा कौशल्य विकासए रोजगार णि उदयोजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर णि सरदार पटेल महाविदयालय यांच्या संयुक्त विदयमानं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा योजित करण्यात ला होता

उपस्थित कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे असलेल्या रिक्त पदांविषयी सविस्तर माहिती उमेदवारांना दिली तसंच म्लाखती घेऊन प्राथमिक निवड केलेल्या उमेदवारांपैकी जे उमेदवार प्रत्यक्ष कामाचे ठिकाणी रुजू होतील अशा उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येणार हे

तसंच शिबिरामध्ये तक्रार नोंदणीच्या अन्षंगानं मार्गदर्शन केलं

स्वयंसेवी संस्थांनी अन्यायए अत्याचारग्रस्त बालकांची तक्रार शिबिरामध्ये नोंदविण्यासाठी सहकार्य करावंए असं वाहन करण्यात लं हे

ग्रामपंचायतीमधील पले सरकार सेवा केंद्र अथवा महात्मा ज्योतिबा फुले जन रोग्य योजनेचे अंगीकृत रुग्णालयात नोंदणी करून हे गोल्डन काई प्राप्त घेता येईल तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर पले गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावेए असं वाहन वाशीमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी ज केलं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ई कार्ड वाटप विषयक ढावा बैठकीत ते बोलत होते

परिणय फुके यांनी दिल्या भंडारा जिल्हा खनिज प्रतिष्ठानची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली न्कतीच पार पडलीए त्यावेळी ते बोलत होते राज्यात सर्वत्र पावसानं दमदार हजेरी लावली असून विदर्भात देखिल अनेक ठिकाणी समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे

दरम्यान चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे गडचिरोलीतील पूरपरिस्थितीबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी

छत्तीसगडमधील जगदलपूर जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडल्यानं भामरागडजवळून वाहणाऱ्या इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गडचिरोलीहून मी जयंत निमगडे गेल्या चार दिवसांपासून सूरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन ज दुपारी पाऊस थांबल्यानंतर पूर्वपदावर येऊ लागले हे भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या प्लावरील पाणी ओसरत असूनए रात्रीपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याचा अंदाज असल्याचं मच्या गडचिरोलीच्या प्रतीनीधीनं कळवलं हे